थायलंड खुल्या बॅंडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या बी साई प्रणितची आज जपानच्या कांता सुनेयामाशी लढत राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला राज्यसभेनं काही दुरुस्त्यांसह मंजुरी दिली आहे त्यामुळे हे विधेयक लोकसभेत पुन्हा मंजुरीसाठी येईल

गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामांन्याच्या आवाक्यातलं वैद्यकीय शिक्षण उपलब्ध व्हावं देशाच्या सर्व भागांमध चांगल्या दर्जाचे पुरेसे वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध व्हावेत तसंच आरोग्य सुविधा सार्वत्रिक आणि समान मिळाव्यात यादृष्टीनं प्रोत्साहनपर तरतूदी करणं हाही या विधेयकामागचा हेतू आहे पोक्सो अर्थात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण करणाऱ्या कायद्यात सुधारणा करणा या विधेयकाला संसदेनं मंजुरी दिली आहे

या मुलीवर लखनौ कें किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुणालयात उपचार सुरु आहेत तिच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शर्मा यांनी बातमीदारांना सांगितलं की पीडित मुलीच्या आणि तिच्या वकीलांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत आहे या प्रकरणाशी संबंधित पाचही खटल्यांचं हस्तांतरण दिल्लीतल्या सक्षम न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले

अयोध्या जमीन विवाद प्रकरणी मध्यस्थाच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार सदस्यीय मध्यस्थ मंडळानं आपला अहवाल बंद लखोटयात काल सादर केला

काँग्रेसचे दोन बंडखोर आमदार रमेश झारखींहोली आणि महेश कुमठाल्ली तसेच अपक्षचे आर

धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या दोन अपात्र आमदारांनी संयुक्तपणे याचिका दाखल केली आहे

राष्ट्रीय तपास संस्थेनं लश्कर ए तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद विरुद्ध चौकशी दरम्यान दाखल केलेल्या आरोपपत्रावर हे प्रकरण आधारित आहे वटाली सध्या तिहार तुरुंगात आहे

त्याबाबतचा शासननिर्णय जारी झाला असून याआधीच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांना कोणतही शुल्क भरावं लागणार नाही तर नंतर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या विद्यार्थ्यानी भरलेलं शुल्कं त्यांना परत केलं जाईल असं त्यात म्हटलं आहे

व्यापाराच्या समान मुद्यावर चर्चा करण्यास चीन अजूनही गंभीर दिसत नाही अमेरिकेच्या अतिरिक्त कृषी वस्तूंची खरेदी करण्याचं आक्षासन देखील चीननं पाळलं नसल्याचं ते म्हणाले

बँकॉक इं सुरु असलेल्या थायलँड खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या बी साईप्रणीत चा मुकाबला आज जपानच्या कांटा सुनेमायाशी होणार आहे

या स्पर्धेच्या एकरीत तो एकटाच भारतीय खेळाडू उरला आहे

श्रीकांत पी कश्यप एस

प्रणय आणि साजिा नेहवाल काल दुसऱ्या फेरीतल्या सामन्यांमध हरल्यामुळे स्पर्धेतून बाहेर फेकले गेले पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची जोड़ी आज उपांत्य फेरीत जपानी जोड़ीशी लढत देईल तर मिश्र दुहेरीत अबिनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रेन्कीरेड्डी या जोड़ीचा मुकाबला जापानी जोड़ीशी होईल राष्ट्रपति रामनाथ कोविंद तीन पश्चिम अफ्रीकी देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात काल ते गिनीची राजधानी कोना क्री क्रि पोहचले कोना क्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर गिनीचे राष्ट्रपति अल्फा कोंडे आणि भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं गिनी पश्चिम अफ्रीकेच्या नैऋत्येकडील एक विकसनशील देश आहे कोविंद आज गिनीचे राष्ट्रपति अल्फा कोंडे यांच्याशी प्रतिनिधिमंडळ स्तरावरची चर्चा करतील त्यानंतर उभय देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील तसंच भारतीय समुदायाशी देखील ते संवाद साधणार आहेत

युक्रेन राष्ट्राची अध्यक्षीय निवडणूक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष वेलोदीमीर झोलेन्सकी यांचे अभिनंदन केलं आहे तसंच झोलेन्सकी यांचा पक्ष सर्वट ऑफ द पीपल पार्टीचंही अभिनंदन केलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या परीपत्रकात म्हटलं आहे की मोदी यांनी झोलेन्सकी यांना दुस यांदा पदभार सांभाळण्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं क्रिफ अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय वित्रपट महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त एक टपाल तिकीट आणि लिफाफा तयार करण्यासाठी एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे

विजेत्याला प्रशस्तीपत्र आणि गोव्यात भिफ महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी प्रवासखर्च तसेच दोन रात्र तीन दिवस राहण्याची सोय केली जाईल